या सरकारच्या काळात एक कोटी तीस लाख नवी घरं बांधण्यात आली असून या घरांमध्ये पाणी वीज आणि गॅस सूविधा प्रवण्यासाठी खास लक्ष देण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

सर्वांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी बांधकामावरील जी एस टी आठ टक्क्यांहून एक टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला असल्याचं ते म्हणाले दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत तंत्रज्ञान पुरवठादार संशोधक नव उद्योजक विकासक आणि या क्षेत्रातले तज्ञ आणि अभ्यासक सहभागी होत आहेत या परिषदेत बाजारातल्या नव नवीन कल्पनांची देवाणघेवाण तसंच या क्षेत्रातल्या भागधारकांना नवी भागिदारी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे

मच्छीमारांच्या कल्याणासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येत असून यासाठी साडे सात हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचं ते म्हणाले ते काल संध्याकाळी विशाखपट्टणम मध्ये आयोजित सभेत बोलत होते

पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या सततच्या बॉम्बहल्यात पूंछ जिल्ह्यात सोलात्री गावातल्या एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे या भागातल्या नागरिकांनी इतर ठिकाणी स्थलांतरास सुरुवात केली आहे तसंच राजौरी आणि पुंछ जिल्ह्यातल्या सीमेपासूनच्या पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरातल्या शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या आहेत गेल्या आठ दिवसांपासून पाकिस्तान सतत युद्धबंदीचा भंग करत असून भारतीय चौक्या आणि नागरी भागांना लक्ष्य करत आहे भारतीय सैन्य दल देखील या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे

ते काल उत्तरप्रदेशमध्ये लखनौ इथं निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते देशात मुक्त आणि निर्भय आणि शांततेच्या वातावरणात निवडण्का घेण्यासाठी निवडणूक आयोग वचनबद्ध आहे असं ते म्हणाले आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेन्सार निवडणूक उमेदवाराला आता देशातल्या मालमत्तांसह त्यांच्या परदेशातल्या मालमत्तेची माहिती देणं बंधनकारक आहे तसंच मतदारांना निवडणुकीशी संबंधित कोणतीही तक्रार सी व्हिजिल अॅपवर दाखल करता येऊ शकेल असं अरोरा यावेळी म्हणाले

कोणत्याही जाती आणि धर्माच्या तरुणांना नोकरीसाठी या आरक्षणाचा फायदा होणार आहे

या नियोजित प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे

अफगाण संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते गफूर अहमद जावेद यांनी ही माहिती दिली सात आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याद्वारे तालिबान्यांनी हे हल्ले घडवले असल्याचा द्जोरा हेल्मंड प्रांताच्या राज्यपालाचे प्रवक्ते ओमर झॉक यांनी दिला आहे